दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात मानवजातीनं एकजूट करायला हवी असं ते म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देणा या आणि रसद प्रवणा या राष्ट्रांना जबाबदार ठरवण्याची आवश्यकता आहे असं प्रधानमंत्री म्हणाले याबैठकीत सदस्यराष्ट्रांनी सर्व प्रकारच्या आणि सर्व स्वरुपातल्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आपला दोन दिवसांचा किर्गिझस्तानचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी नवी दिल्ली धिं आगमन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी राष्ट्रपती भवनात होणा या नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या पाचव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत निवडून आलेल्या नव्या सरकारच्या नियामक मंडळाची ही पहिली बैठक आहे पावसाच्या पाण्याची साठवणूक दृष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम कृषि क्षेत्रातल्या सुधारणा आणि नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करताना त्यांच्या सुरक्षितेशी संबंधित मुद्दे याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेऊन प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन आरोग्यमत्री दीपक सावंत यांचा राजीनामा आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची लोकसभा सदस्य म्हणून झालेली निवड या कारणांमुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळ विस्तार करणं आवश्यक आहे आज जागतिक ज्येष्ठ नागरिक गैरवर्तणूक निषेध जागरुकता दिवस आहे

ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणा या गैरवर्तणूकीमधे शारिरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या केलेल्या गैरवर्तनाचा समावेश आहे ओदिशात भुवनेश्वर अं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मेन्स सिरीज फायनल्स स्पर्धेत भारतानं जपानच्या पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे अंतिम फेरीत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे